काल रात्री उशीरा आणखी चार जण बाधित असल्याचं आढळून आलं आहे

यामुळे औरंगाबादमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यु झालेल्यांची संख्या सात झाली आहे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत काल सामान्य रुग्ण समजून संशयित वॉर्ड ऐवजी जनरल वॉर्डात भरती करण्यात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्यानं तीच्या संपर्कात आलेल्या सात परिचारिकांसह तीन निवासी आणि एक इंटर्नशीप डॉक्टरला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

ती मुभा देखील आता संपुष्टात येणार आहे

कोरोना विषाणू बाधित जास्त रुग्ण आढळलेल्या नऊ भागात आजपासून ते तीन मे पर्यंत बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत किले अर्क नूर कॉलनी समता नगर हिलाल कॉलनी आसिफिया कॉलनी किराड्प्रा बिस्मिल्ला कॉलनी भीमनगर आणि बायजीप्रा या भागातल्या बँका तीन मे पर्यंत बंद राहणार आहेत

दरम्यान कोरोना विषाणूची रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी म्हटलं आहे विभागीय आयुक्त कार्यालयात काल घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते मौलवी लोक प्रतिनिधी उपस्थित होते नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव ताल्क्यातल्या रोडगे इथल्या पाच वर्षीय मुलाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे

नांदेड शहरातल्या पिरब्र हाणनगर इथल्या कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचाही सहा दिवसांच्या उपचारानंतरचा तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे

सातारा जिल्ह्यातल्या फलटण ताल्क्यात कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला असून तो गेल्या पंचवीस तारखेला पूण्याहून फलटणला आला होता

अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही माहिती दिली या दोन दिवसांत मंत्रालयाच्या इमारतीचं निर्जंत्कीकरण केलं जाईल

हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणाले

धार्मिक स्थळी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित आल्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर या जमावानं सोमवारी हल्ला केला होता

टाळेबंदीच्या कालावधीत स्थलांतरीत कामगार आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावं हा यामागचा उद्देश आहे केंद्र सरकारची ही योजना येत्या जूनमध्ये सुरू होणार होती न्यायमूर्ती एन

रमन्ना एस

कौल आणि बी

गवई यांच्या पीठानं जारी केलेल्या आदेशात सध्याच्या स्थितीत ही योजना लागू करणं व्यवहार्य आहे का नाही याचा विचार केंद्रानं करण्याचे निर्देश दिले आहेत

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल ही माहिती दिली गेल्या वीस एप्रिलनंतर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातले उद्योग बंद असून केंद्र सरकारनं त्यांना पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे

उद्योग पुन्हा सुरू करण्यासंदर्भात महामंडळाकडे आतापर्यंत पंचवीस हजारांहून अधिक अर्ज आले असल्याचं त्यांनी सांगितलं

पण शासनाने काही अटी आणि मर्यादा घालून देत जीवनावश्यक वस्तूंच्या कारखान्यांना सुरू करण्याची परवानगी दिली आहे

त्यातून सुमारे पाच हजार कामगारांच्या हाताला पुन्हा काम मिळालंय

तीन दिवसांत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा या विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला त्यांच्या वयामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक असल्यानं ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

सोलापूर पुणे या जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांतल्या प्रवाशांचा प्रवासाचा इतिहास संशयित लक्षणं जाणू घेतली जात आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात काल राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं यासंदर्भातला ठराव राज्य मंत्रीमंडळानं दोनदा पारित केला असून राज्यपालांनी तो मान्य करावा असं म्हटलं आहे कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करत असताना राज्यातली राजकीय अस्थिरता संपवा अशी मागणीही मंत्र्यांनी राज्यपालांना केली या भावनांची योग्य ती दाखल घेत या काळात कोणतेही राजकीय विधान करणार नाही असं राज्यपालांनी म्हटल्याची माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काल राज्यपालांची भेट घेतली राज्यात ओषित आणीबाणीसद्रश परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

गावांमधील कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केलं त्यांच्या या कामाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं

राजभवन इथं झालेल्या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली

महाराष्ट्रानं अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्या रितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे त्याचप्रकारे बुलंदशहर प्रकरणी देखील दोषींना कडक शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या घटनांना कोणीही धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही त्यांनी केलं आहे

गडकरी यांनी काल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी द्रद्रष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला यावेळी महाराष्ट्राच्यावतीनं चव्हाण या बैठकीत सहभागी झाले होते

औरंगाबाद महानगरपालिकेवर प्रशासक म्हणूल आयुक्त आस्तिक्मार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात होणारी या महापालिकांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे

औरंगाबाद प्रशासनानं आता सावध नाही तर कठोर भूमिका घावी असं आमदार चव्हाण यांनी यावेळी सूचित केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली शहरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक असून पोलिस प्रशासनानं यावर नियंत्रणासाठी कठोर पावलं उचलावीत अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली

त्यामुळे आता जिल्ह्यात घराबाहेर पडल्यास कारवाई होणार आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी टिकटॉक कंपनीला धन्यवाद दिले आहेत टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून माहिती कळवली आहे राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी टिकटॉक कंपनीनं ग्रहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे

नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रूपये देणार आहे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी काल विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्यांशी द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेऊन या संदर्भातला निर्णय जाहीर केला आहे या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय झाला असून विद्यापीठाच्या आपत्कालीन निधीतून हा निधी देण्यात येणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी कोरोना रुग्णालयात असलेल्या अद्ययावत सोयी सुविधांबाबत दानवे यांना माहिती दिली

एक कोटी एक लाख रुपये एवढी ही रक्कम झाली आहे

नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सभापती संभाजी पाटील पुयड यांनी काल पाच लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला

महिला बचत गटाच्या माध्यमातून हे मास्क तयार करण्यात आले आहे याम्ळे महिलांना रोजगार मिळाला असल्याचंही ते म्हणाले सेलुच्या इथल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकारी परिचारिकांना भारतीय जनता पक्षानं पीपीई किट्स आणि मास्कचं वाटप केलं आहे माजी आमदार सुरेश देशमुख आणि त्यांच्या कुटंबियांकडून गरजुंना जेवणाच्या डब्ब्यांचं वाटप करण्यात येत आहे

शहरातील सुमारे दोन हजार गरजू नागरिकांना जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले जिल्हाधिकारी दिपक म्ंगळे यांनी या उपक्रम स्थळी जाऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले तसेच या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व यूवकांचे कौतूक केले आकाशवाणी बातम्यासाठी परभणीवरून विनोद कापसीकर

आघाडीचे नेते शेख ख्र्शीद यांनी उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि पोलिस निरिक्षकांना यासंदर्भातलं निवेदन दिलं आहे

या कुटंबांना काल प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तुंचं वाटप करण्यात आलं

काल सकाळी जिल्ह्यातल्या वसमत कळम्न्री आणि औंढा नागनाथ तालुक्यातल्या काही गावांना पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला यामुळे सामान्य जनजीवनावर जास्त परिणाम झाला आहे या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर हिंगोली जिल्ह्यात अस्मानी संकटांशी तिहेरी मालिका एकाच वेळी सुरू आहे कोरोना विषाणूंचा प्रादर्भाव रोखत जिल्हा ग्रीन झोन मध्ये समाविष्ट झाला खरा पण दोन तासातच या आनंदावर घाला बसत एकाच वेळी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले

त्यामुळे नागरिक चिंतेत असतानाचं कळमन्री औैंढा वसमत तालुक्यांमध्ये तब्बल चोवीस गावांमध्ये चार दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत भूगर्भातील आवाजाने घाबरून नागरिकांनी रात्र रस्त्यावर जागून काढली

काही ठिकाणी गारपीटही झाली एकाच वेळी तिहेरी संकटामुळे हिंगोलीकर चांगलेच भेदरले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

वाऱ्यामुळं केळीच्या बागांचं नुकसान झालं परभणी तसंच वाशीम जिल्ह्याच्या काही भागातही काल हलक्या सरी कोसळल्या आहेत याबरोबरच मराठवाड्यातले जालना आणि हिंगोली वगळता अन्य भागात तीन मे पर्यंत वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागानं व्यक्त केली आहे

केंद्र तसंच राज्य सरकार आणि साखर आयुक्ताच्या निर्देशानुसार टाळेबंदीच्या नियमांचं पालन करून हे काम सुरू करण्यात आलं आहे

दोघा संशयितांना वाशिमच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष बोरसे यांनी दिली

पक्षाघाताचा झटका आल्यानं गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापूर इथल्या रूग्णालयात उपचार सुरू होते

सोलापूरमधल्या अनेक संस्थामधे त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या

प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी नियोजनात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका असलेलं मराठवाडा विकास मंडळ बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी असं परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष डॉ व्यंकटेश काब्दे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे